भारताच्या भेटीवर आलेले श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील राजपक्षे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचीही भेट घेणार आहेत ते राजघाट इथल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन त्यांना आदरांजलीही वाहणार आहेत राजपक्षे यांचं काल भारतात आगमन झालं त्यांचं आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागत केलं जाईल

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली देशभरात कुठेही नवा कोरोनाग्रस्त रुग्णं आढळलेला नाही असं केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी सांगितलं आहे

रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या वरसई आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीच्या आकस्मिक मृत्यूची गंभीर दखल घेत आदिवासी विकास विभागानं दोन महिला अधीक्षिका आणि मुख्याध्यापक यांना कर्तव्यात हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा केल्याच्या आरोपावरून निलंबित केलं आहे या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून मृत विद्यार्थिनीच्या पालकांना दोन लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णयही प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतला आहे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारतासमोर जगज्जेत्या बेल्जीयमचं कडवं आव्हान असून ओदीशात भुवनेश्वर इथं आज दोन्ही संघामध्ये या टप्प्यातला पहिला सामना होणार आहे

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तीन देशांच्या महिला ट्वेन्टी टवेन्टी क्रिकेट स्पर्धेत आज मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला

कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महिला संघ या स्पर्धेत उतरणार नसल्याचं भारतीय बह्तमिंटन संघटनेनं स्पष्ट केलं आहे